या पुस्तिकेतल्या समावेशाबाबतची पुरवणी यादी नोंदणी पुस्तिका सेवा केंद्र उपायुक्तांचं कार्यालय आणि क्षेत्र अधिकारी कार्यालयात कामकाजाच्या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध असतील असंही समन्वय कार्यालयानं सांगितलं ज्या नागरिकांचे नाव या पुस्तिकेत नसेल त्यांना ताब्यात घेतलं जाणार नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे अशा सर्वांना परदेशी नागरिकांसाठीच्या लवादाकडे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यालयातही दाद मागता येणार आहे

ही पुस्तिका तयार करण्याची प्रक्रिया भारताच्या महानिबंधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पूर्ण केली

त्या पार्श्वभूमीवर आज प्रकाशित झालेली राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका राज्याच्यादृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली आहे राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेच्या आज प्रकाशित झालेल्या अंतिम आवृत्तीवर भाजपानं नाराजी व्यक्त केली आहे यामधे मूळ भारतीय नागरिकांचा समावेश नाही असं राज्य भाजपा अध्यक्ष रणजीत कुमार दास यांनी गुवाहाटी क्रे वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

संपूर्ण देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचं सर्वेक्षण करावं अशी मागणी देखील त्यांनी केली पूरक पोषण या संकल्पनेवर आधारित सप्टेंबरचा पूर्ण महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे संपूर्ण पोषणाचा संदेश घरा घरात पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री समग्र पोषण आहार अभियान तिर मंत्रालयांच्या संयुक्त विद्यमानं सुरु करणार आहे

आपल्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याविषयी बोलले होते गेल्या वर्षी मार्चमधे राजस्थानमधल्या झुंझनू क्वि मोदी यांनी पोषण आहार अभियानाची सुरुवात केली होती आकाशवाणीशी बोलताना निती आयोगाचे सदस्य डॉ

पॉल यांनी ही माहिती दिली

मृतांमध्ये एका बालिकेचा समावेश आहे स्फोटामुळे परिसरातील घरांचीही मोठी हानी झाली आहे स्फोटानंतर भीषण आग लागली आणि आगीनं रौद्ररुप धारण केलं

मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमींचा सर्व खर्च शासन करणार असल्याची माहिती अन्न आणि औषण प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली या स्फोटात घातपाताची शक्यता लक्षात घेऊन दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झालं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली भारत पाकिस्तान दरम्यानच्या कर्तारपूरसाहिब कॉरीडॉरचं काम ठरलेल्या वेळेतच पूर्ण होईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं भारत पाकिस्तान यांच्यात सीमेवरील झिरो पॉईंट श्विं काल यासंदर्भात बैठक झाली गुरुग्रंथ साहिबच्या प्रकाश पर्वानिमित्त शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत जागतिक बंधूभाव शांतता आणि जीवनाचा योग्य मार्ग याबाबत गुरुग्रंथसाहिबात असलेली शिकवण मार्गदर्शक ठरते असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेली फिट डिया चळवळ ही राष्ट्रीय मोहीम बनणं गरजेचं आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वैकंय्या नायडू यांनी केलं आहे ही चळवळ आणि उपक्रम हे परिपूर्ण योग्य वेळी अंमलात आणण्याचे आणि काळाच्या कसोटीवर गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं हैदराबाद क्वें बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचं अभिंनदन केल्यानंतर ते बोलत होते

जप्त केलेल्या कंपनीच्या या मालमत्तांमधे पंजाबमधल्या भूखंड आणि चंदीगडच्या बंगल्याचा समावेश आहे मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत सीबीआयनं दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालाच्या आधारे हा तपास करण्यात आला

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री डी के शिवकुमार यांची आज सलग दुस या दिवशी सक्त वसुली संचालनालयानं मनी लॉण्ड्रींगप्रकरणी चौकशी केली कालही त्यांची पाच तास चौकशी झाली होती शिवकुमार यांची अटकेपासून संरक्षणाची याचिका काल कर्नाटक उच्च न्यायालयानं फेटाळून लावली

या घटनेतल्या आठ आरोपींचा मृत्यू झाला आहे तर एक आरोपी अजूनही फरार आहे न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांच्यासमोर खटल्याचं कामकाज आज पूर्ण झालं दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठीच्या प्रयत्नांना आपला संपूर्ण पाठिंबा राहील असं त्तेरपोलचे महासचिव जर्गन स्टॉक यांनी गृहमंत्री अमित शाह यांना सांगितलं आहे दहशतवादाचा नायनाट संघटित वा व्यक्तीगत गुन्हेगारी आणि सायबर गुन्हे अशा तीन क्षेत्रांवर ठेरपोल कारवाई करण्याला प्राधान्य देत आहे जर्गन स्टॉक यांनी आज नवी दिल्लीत गृहमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली अंमली पदार्थांचा व्यापार आंतरराष्ट्रीय दहशतवाद अवैध संपत्ती आणि मनी लॉण्डरिंग अशा प्रकरणां मधला प्रधानमंत्र्याचा आक्रमक पवित्रा गरजेचाच आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं केवळ आशियातच नव्हे तर संपूर्ण जगातच असा दृष्टिकोन गरजेचा आहे असं ते म्हणाले

भारतीय टेनिसपटू ससिकुमार मुकुंदने चीनमधल्या एटीपी चँलेजर टूरच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे

अंतिम सामन्यात त्याची गाठ ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च मानांकित जेम्स डकवर्थशी पडणार आहे